असल्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती नागपूर जिल्ह्यात दैनंदिन रूग्णसंख्येचा नवा विक्रम

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी

मात्र त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज साडेसात लाख डोज पाठविण्यात आले

कोरोनाच्या संकट काळात केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून जनतेला वाचवलं पाहिजे ही काळाची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबई येथे व्यक्त केले लसीकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

मात्र लसींची अजून आवश्यकता असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहेत

सध्या जिल्ह्यात लसींचा साठा मर्यादित स्वरूपात असून कोविडशिल्डचा तुटवडा जाणवत असून कोर्वेक्सिनचा मर्यादित साठाच उपलब्ध आहे दोन्ही लसीचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी मागणी केली असून पुढील दोन ते तीन दिवसांत लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनच्या वतीनं देण्यात आली आहे

वर्षा गायकवाड कोरोनाच्या वाढत्या प्राद्र्भावाच्या पार्शभूमीवर राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन न करता त्यांना उतीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर आता नववी आणि अकरावीच्या परीक्षा देखील घेण्यात येणार नाहीत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील

मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय सूक्ष्म आणि लघ् उद्योग तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की रस्ते निर्मिती प्रकियेत सिमेंट आणि लोखंड याला पर्यायी स्वरूप देवून सॉईल स्टॅबीलायजेशन पद्धतीचा सुयोग्य वापर करून पर्यावरणस्नेही दळणवळण नीरी मार्फत राबवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जैविक शेती मिशन विषम्क्त अन्न निर्मितीसाठी विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये जैविक शेती मिशन राबविण्यात येत आहे

जैविक पद्धतीने उत्पादित शेतमालाचे सेंद्रीय शेती प्रमाणीकरण प्राथमिक प्रक्रिया बाजारपेठ शृंखला समूह गट स्थापन करून त्या माध्यमातून शेती उत्पादनांना बाजारपेठेसोबतच योग्य भाव मिळावा यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ नफ्यात वाढ व्हावी यासाठी राज्य प्रस्कृत सेंद्रीय शेती विषमुक्त शेती ही योजना प्रथम टप्प्यात विदर्भातील आत्महत्याग्रस्त अकोला बुलढाणा वाशीम अमरावती यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे

त्याचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सगळीकडे मास्कचा वापर सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता या नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत असे निर्देश केंद्रीय आरोग्य पथकाने आज अमरावती येथे दिले कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने आज सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थित जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी केली वाशिम जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा तसेच जिल्हा प्रशासन यावर करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी एक सदस्यीय केंद्रीय पथक वाशिम जिल्ह्यात दाखल झाले आहे प्रढील तीन दिवस हे पथक वाशिम जिल्ह्यातील ठिकठिकाणी भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकाने आढावा घेतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि शहरातील जय विजय चौक येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली सोबतच शहरातील पाटीप्रा येथील लसीकरण केंद्र आणि वाघापूर रोडवरील कोव्हीड केअर सेंटरची पाहणी केली ब्लढाणा जिल्हयातही कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आज दाखल झाले

विश्वजीत कदम कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असून त्याची संक्रमण शक्ती तूलनेने जास्त आहे याच कारणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहेत कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बधाची कडक अंमलबजावणी करावी असे निर्देश भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते

तूर पिक अकोल्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये तूर पिकाचे न्कसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे परिणामी तुरीचे दर वाढत चालले आहेत काल बाजार समितीत तुरीला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला बाजार समितीत आवक कमी असून ज्या शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक करून ठेवली होती त्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे पोहरादेवी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा असते याकरिता देशभरातून बंजारा समाज बांधवांसह विविध समाजातील लाखो भाविक पोहरादेवी येथे येतात

पोलीस जवान सत्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा हेटळकसा जंगलात प्राणाची बाजी लावून पाच जहाल नक्षलवाद्यांना ठार मारणाऱ्या पोलीस जवानांचा काल संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

त्यामध्ये दंडकारण्य विशेष क्षेत्राचा सदस्य भास्कर हिचामी याच्यासह अन्य चार नक्षली ठार झाले होते

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मप्री आणि गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे यामुळे विदर्भात वाढलेल्या तापमानापासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाच्या गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत कन्हारगांव अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली होती व्याघ्र भ्रमण मार्ग सुरक्षित होण्यासाठी आणि वनसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनाने हा महत्वाकांक्षी निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या निमित्ताने म्हटले आहे विदर्भ ही देशाची व्याघ्र राजधानी मानली जाते वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे याला शासनाने नेहमीच प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले